विलगीकरणाचं प्रभावी तंत्र मोठ्या प्रमाणात केलेल्या कोविड निदान चाचण्या आणि दर्जेदार उपचार यामुळे देशात कोविड मृत्यूच्या दरात लक्षणीय घट झाल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे

त्यामुळे चाचण्या करुन घेण्याची तयारी असलेल्या निरोगी स्वयंसेवकांची नावनोंदणी करुन त्यांच्यावर चाचण्या घेण्याच्या कामाला संस्थेमार्फत आजपासून सुरुवात होणं शक्य आहे

त्यात दिल्लीतल्या एम्स चा समावेश आहे

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल सोलापूर इथं ही माहिती दिली त्यासाठीच्या आवश्यक त्या परवानग्या घेण्याचं काम य्ध्दपातळीवर सुरु असल्याचं ते म्हणाले

एका दिवसात रुग्ण सापडण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे

या विषाणूची लागण झालेली नसलेल्यांनाच व्यवसाय करता येणार असल्यानं याचं प्रमाणपत्र बाळगणं आवश्यक असल्याचं पांडेय म्हटलं आहे

दरम्यान नांदेड जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची मुदत आज मध्यरात्री संपणार होती मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांनी या संचारबंदीच्या मुदतीत आणखी तीन दिवसांची वाढ केली आहे

तर शनिवार आणि रविवार बाजार पेठेत सूट्टी पाळली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश तांदलापूरकर यांनी संचारबंदी वाढवण्यास विरोध केला असून याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांना दिले आहे

तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

यामध्ये परभणी शहरातले पाच तर गंगाखेड शहरातले चार रुग्ण आहेत

जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी काल ही माहिती दिली आजपासून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आस्थापना आणि अत्यावश्यक बाबींना परवानगी देण्यात आली आहे यामुळे दहा दिवसानंतर आज बाजारपेठा उघडणार आहेत

सामान्य नागरिकांसाठी सायंकाळी पाच ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे

त्यामुळे नागरिकांची बाजारात एकाच वेळी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी नियम मोडणाऱ्या नागरिकांविरूद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या तोंडाला मास्क न लावणाऱ्या सुरक्षित अंतर न राखणाऱ्या दुकानासमोर दरफलक न लावणाऱ्या तसंच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांकडून पाचशे ते दोन हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू सर्व नियमांचं पालन करावं ग्रामीण भागतल्या नागरिकांनी शहरात येण टाळावं असं आवाहन जिल्हा प्रशासनान केलं आहे दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचाराची परवानगी असतानाही एका रुग्ण महिलेवर उपचाराला नकार देणाऱ्या जालना शहरातल्या एका मल्टि स्पेशॅलिटी खासगी रुग्णालयाची काल जिल्हा प्रशासनानं चौकशी केल्याची माहिती जालन्याचे तहसीलदार श्रीकांत भूजबळ यांनी दिली आहे

यात हिंगोली शहरातल्या खडकपुरा भागातले सात तलाब कट्टामध्ये चार सेनगावमधील बालाजीनगरमधले तीन समता नगरमधला एक वसमतच्या स्वानंद कॉलनीतला एक आखाडा बाळापूरमधील तीन कांडली इथले दोन तर रेडगावमधल्या एका रुग्णाचा समावेश आहे

ही टाळेबंदी मीरा भाईंदर कल्याण डोंबिवली आणि भिवंडी निजामपूर या महापालिका क्षेत्रात लागू आहे

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत योजनेच्या लाभार्थ्यांना ही सुविधा मिळत आहे

दरम्यान देशात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून अशा परिस्थितीत राम मंदीराचा विषय महत्वाचा नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे ते काल सोलापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते

काल उस्मानाबाद इथं टोपे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात आढावा बैठक झाली त्यावेळी टोपे यांनी ही माहिती दिली उस्मानाबाद इथं कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा येत्या दोन दिवसात सुरु होईल असंही ते यावेळी म्हणाले

अन्न आणि औषध प्रशासनानं पोलिसांच्या गुन्हे विभागाच्या सहकार्यानं मुलुंड इथं सापळा रचून हे रॅकेट उद्ध्वस्त केलं मुंबईतल्या दोन ठिकाणांहून रेमेडेसीवीर औषधांचा साठा पोलिसांनी जप्त केला

राज्यातले सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना द्दध भेट तसंच निवेदन देण्यात येणार आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे रिपाई आठवले गटाचे नेते अविनाश महातेकर यांच्या उपस्थितीमधे काल दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला उस्मानाबाद इथं भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी ही माहिती दिली

आणि या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार केला नाही तर एक ऑगस्टला राज्यभर शेतकऱ्यांच्या दधाच्या न्यायाच्या प्रश्नावर आंदोलन केलं जाणार आहे

या नव्या रुग्णवाहिकेची महापौर विक्रांत गोजमगूंडे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी पाहणी करून कार्यपद्धतीचा आढावा घेतला

यावेळी त्यांनी परभणीतल्या परिस्थितीचा आढावा सादर करतांना शेतकरी कर्जमाफी पिक कर्ज वाटप पिक विमा दुबार पेरणी युरिया खताचा तुटवडा आणि कोरोना विषाणू संसर्गासंबंधी चर्चा केली लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्रातले आणि संशयित नागरिकांची कोरोना विषाणू चाचणी करण्यासाठी आरोग्य विभागानं फिरते नमूना संकलन वाहन कार्यांन्वित करण्यात आले आहे या माध्यमातून आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत ग्रामीण भागातल्या लोकांसाठी असे वाहन सुरू करण्याबाबत पालकमंत्री अमित देशमुख यांनी निर्देश दिले होते

दरम्यान जिल्ह्याच्या सीमा बंद असतानाही विनापरवाना मुंबईहून लोहारा तालुक्यात एकुंडी गावात प्रवेश केलेल्या दोघांविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर विलगीकरण कक्षातून पळून गेल्यामुळे इतर दोघांविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे

गायत्री हॉस्पिटलमध्येही लवकरच उपचारास सुरुवात होणार आहेत उपचारासाठी पुढाकार घेतल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी रुग्णालयांचे आभार मानले

परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्याच्या खळगाव इथं काल संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसात ओढ्याला आलेल्या प्रात बैलगाडी आणि एक बैल वाहन गेला सेलूत पावसामुळे अनेक घरात पाणी शिरलं होतं मानवत आणि सोनपेठ तालुक्यांतही चांगला पाऊस झाला हिंगोली जिल्ह्यातही काल हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला बीड जिल्ह्यातही काही भागात काल पावसाची नोंद झाली औरंगाबाद शहराच्या काही भागात काल मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला